इमीसॅट या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षणिाबद्दल त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन कलि प्रधानमंत्र्यांनी घराणधीही भ्रष्टाचार हिंद् दहशतवाद आदी मुद्यांवरून काँग्रस्त आणि राष्ट्रवादी काँग्रस्त आघाडीवर जोरदार टीका कली गरीबांच्या नावाखाली योजना आणून आपल्या तिजोऱ्या भरण्याचं काम या पक्षांनी क्लि सिंचन प्रकल्पांच्या नावाखाली शस्कि यांची लूट कली असं तस्किणाला विदर्भातल्या दुष्काळाला काँग्रस्क्र जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी कला हिंदू दहशतवाद हा शब्द निर्माण करून काँग्रस्तीं हिंदूंचा अपमान कला आह त्याचबरोबर काँग्रस्त राष्ट्रवादी काँग्रस्तां दर्शाच्या शूर सैनिकांचा आणि त्यांच्या बलिदानाचाही अपमान कला आहा असंही मोदी म्हणाल राष्ट्रवादी काँग्रस्प्रिध अध्यक्ष शरद पवार वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात त्यामुळद्व त्यांनी निवडणुकीतून माघार घक्कियाचं मोदी म्हणाल पवार यांच्या कार्यकाळात अनक्क शक्किऱ्यांनी आत्महत्या कल्प्राचा आरोप करतानाच अंतर्गत कलहामुळं पवार यांचं पक्षावरचं नियंत्रण सुटलं आहा अशी टीका मोदी यांनी कली मुख्यमंत्री दक्षे फडनवीस यांच्यासह विदर्भातलशिवसमी भाजपाचउमद्ववार यावळी उपस्थित होत सरकारनं गळ्वा पाच वर्षांत कळिळ्वा कामकाजाचा आढावा मोदी यांनी यावळी घरला विरोधकांनी क्लिख्या टिक्लि आपण गौरव समजतो असं मोदी म्हणाल काँग्रस्त अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज तक्तीणामधल्या जहीराबाद इथं प्रचारसभा घस्तिी

बहुजन समाज पक्षानं उत्तरप्रदक्षलोकसभा मतदारसंघासाठी आपल्या उमध्वारांची यादी आज जाहीर क्ली समाजवादी पक्षाचक् प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्यासह इतर उमर खारांनीही आज उमर खारी अर्ज दाखल क्लि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रस्तानस्तातीरिष चोडणकर यांनी उमस्त्वारी अर्ज दाखल कला पंजाबमधहीीशिरोमणी अकाली दलानं आपल्या उमद्विरांची यादी प्रसिद्ध कली

गुजरातमधल्या तलाला विधानसभा मतदारसंघातली जागा रिक्त ठक्षियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिसूचनक्ती आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली लोकसभख्या निवडणुकीबरोबरच या जागधरि पोटनिवडणूक घरिमी जाईल असंही न्यायालयानं जाहीर कलि

याचिकाकर्त्यानं यासंदर्भात सर्खीर बोर्ड किंवा निवडणूक आयोगापुढणि हाणं मांडावं असं सांगत दिल्ली उच्च न्यायालयाचमुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती राजेंद्र माजि आणि न्यायमूर्ती ए ज आंभनी यांच्या पीठानं ही याचिका फ्ट्राळली तर निवडणूक आयोगानं या चित्रपटाच्या निर्मात्यांना आधीच नोटीस बाजावली असून आदर्श आचारसंहित्या भंग होणार नाही याची काळजी घष्वासंदर्भात बजावलं आहा असं मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याच्या निदर्शनाला आणून दिलं निवडणूक आयोग त्याकड जिक्ष दईत्त असं मुंबई उच्च न्यायालयाचमुिख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नरूपीपाटील आणि न्यायमूर्ती एन

जामदार यांनी सांगितलं

चौथ्या टप्प्याचं इंजिन तिसऱ्या कक्षप्त सोडलं जाईल

राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी ओदिशा राज्याच्या स्थापनत्रिमित्त शुभर्छा दिल्या आहत्त उज्ज्वल वैभवशाली आणि शांततामय भवितव्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभछ्छा दिल्या आहप्ती ओदिशा राज्याला गौरवशाली इतिहासाची परंपरा आहा सांस्कृतिक वैविध्य आणि नैसर्गिक सौंदर्यानं परिपूर्ण अशा या राज्याची भरभराट व्हावी अशी शुभकामना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त कळी आह प्रामाणिकपणा आणि साधप्पा हक्रीदिशाच्या नागरिकांचं वैशिष्ट्य आह रोज्याच्या धैर्यशाली आणि बुद्धिमान नागरिकांचं दक्षाच्या विकसात मोठं योगदान आहा अशा शब्दात गौरव करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओदिशाच्या गतिमान विकासासाठी ट्विटरवरुन शुभछ्छा दिल्या आहस्त दिल्ली पोलिसांच्या विशा पथकानं मोस्ट वाँटह यादीत असणा या जैश ए मोहम्मदचा दहशतवादी फयाज अहमद लोन याला श्रीनगर इथ्रिटक क्ली त्याच्या अटक्खाठी दोन लाख रुपायांचं बक्षीस लावण्यात आलं होतं